उन्हाळी सुट्टी नंतर दोन जुलै पासून हे नवं रोस्टर लागू होईल या नुसार सर न्यायाधीश दीपक मिश्रा यांच्या अध्यक्षतेखालच्या पीठासमोर सामाजिक न्याय निवडणूक हिबियस कॉर्पस आणि न्यायालयाच्या अवमान विषयक याचिकांबरोबरच सर्व जनहीत याचिकांची सुनावणी होईल श्रम विषयक कायदे अप्रत्यक्ष कर पर्सनल लॉ आणि कंपनी लॉ विषयक खटल्यांची सुनावणी न्यायमूर्ती रंजन गोगोई यांच्यासमोर होईल

दोन दिवसांच्या या बैठकीत अर्थव्यवहार विभाग केंद्रीय अर्थ विभाग आशियायी पायाभूत सुविधा गृंतवणूक बँक सहभागी झाले आहेत योग्य पायाभूत सुविधा गुंतवणूकीच्या माध्यमातून शाश्वत भविष्य निर्माण करण्यासाठी वैचारिक देवाण घेवाण या वेळी होणार आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या या बैठकीत सहभागी होणार आहेत

बँकाक इथं काल या सोहळ्यात इरफान खानला हैदर या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेता पुरस्कार प्रदान करण्यात आला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा प्रस्कार मॉम साठी दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांना मरणोत्तर प्रदान करण्यात आला सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक हिंदी मिडियम साठी साकेत चौधरी यांना सर्वोत्कृष्ट संगीताचा पुरस्कार बद्रीनाथ की दुल्हनिया या चित्रपटा साठी अमाल मलिम तनिष्क बागची आणि अखिल सचदेव यांना प्रदान करण्यात आला पाचशेहून अधिक चित्रपटांमध्ये काम करणारे अभिनेते अनुपम खेर यांना यावेळी विशेष योगदानाचा पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं

संध्याकाळी पाच वाजे पर्यंत मतदान सुरु राहील

दरम्यान नाशिक शहरातल्या बी डी भालेकर मतदान केंद्रावर शिवसेना उमेदवार किशोर दराडे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे पुरस्कृत उमेदवार संदीप बेडसे समर्थकांत वाद झाला पोलिसांच्या कारवाईनंतर आता मतदान शांततेत सुरु असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे

जोरदार पाऊस असतानाही राज्याच्या विविध भागातून हजारो शिवभक्त गडावर उपस्थित आहेत आज पहाटे चार वाजता राज्याभिषेक सोहळा सुरू झाला त्या नंतर ध्वजपूजन कऱण्यात आलं रायगड जिल्हा परिषद श्री शिवराज्याभिषेक दिनोत्सव सेवा समिती दर्गराज रायगड आणि कोकण कडा मित्र मंडळाच्या वतीनं हा सोहळा साजरा करण्यात आला

वादाचं पर्यावसन नंतर दगडफेकीत झाल्यानं या भागात काही काळ तणाव निर्माण झाला होता

सध्या या भागात पोलिस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे

मुंबई आणि उपनगरांमध्ये तसंच धुळे जिल्ह्यात सकाळ पासून पाऊस सुरु आहे वाहतुक व्यवस्था विस्कळीत झाली आहे रायगड जिल्हयात आज सकाळी कर्नाळा इथला एक पूल खचल्यानं मुंबई गोवा महामार्गावरची वाहतूक खोळंबली असून ही वाहतूक आता अन्य मार्गानं वळवण्यात आली आहे

औरंगाबाद शहर आणि परिसरात काही ठिकाणी तुरळक पावसाचं वृत्त आहे